मनसे मेळाव्यानंतर झालेल्या शिवसेना मेळाव्याचा रंगही भगवा माजी मूख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नावाने जलभूषण पूरस्काराची घोषणा आणि

आपण केवळ विरोध करायचा म्हणून विरोध करणार नाही असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राज्यव्यापी अधिवेशन काल मृंबईत पार पडलं त्यावेळी ते बोलत होते पाकिस्तानी आणि बांगलादेशी घूसखोरांना हाकलून लावण्याची मागणी करत आझाद मैदानावर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ आपला पक्ष आंदोलन करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली पक्षाच्या नव्या झेंड्याचं काल या अधिवेशनात अनावरण करण्यात आलं भगव्या रंगाचा शिवराजमुद्रा असलेला हा नवा ध्वज असून त्यामागील संकल्पना राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी आपल्या भाषणात स्पष्ट केली भगवा झेंडा आपल्या मनात फार पूर्वीपासून होता अस सांगुन ध्वजावर शिवछत्रपतीची राजमुद्रा असल्यानं तो आदरानं हाताळावा निवडणुकीत त्याचा वापर करू नये असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं मनसेचा रेल्वे इंजिन असलेला ध्वजच निवडणूकीत वापरला जाणार आहे अमित ठाकरे यांची या अधिवेशनात पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली उद्दव ठाकरे आपल्याला राजकारणात नवीन मित्र मिळाले असले तरी आपण आपल्या अंतरंगातला भगवा रंग सोडला नसल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत शिवसैनिकांनी उद्दव ठाकरे यांचा सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते सत्तेत समसमान वाट्याबाबतचा निवडणुकीच्या आधी ठरलेला प्रस्ताव भाजपनंच मोडला आणि आपल्याला खोटं ठरवलं अशी टीका त्यांनी यावेळी केली शरद पवार विधानसभा निवडणूकांमध्ये अल्पसंख्याक समुदायाने राज्यात भाजपला मतदान केलं नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या मुंबईत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी अल्पसंख्याक समुदायाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची युतीही चालली असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश दिल्ली बिहार मधेही शिवसेनेबरोबर युती करण्याबाबत यावेळी सूचना मागवण्यात आल्याबद्दल अल्पसंख्याक प्रतिनिधींनी स्वागत केलं असल्याचं ते म्हणाले कक्ष शेतकऱ्यांना अडचणी मांडण्यासाठी विविध योजनांची माहिती मिळावी याकरिता हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी तालुका जिल्हा पातळीवरील कृषी कार्यालयात शेतकरी सन्मान आणि मार्गदर्शन कक्ष सुरु करण्यात आला आहे या मोहिमेचा प्रारंभ काल अलिबागमध्ये कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला

जलभषणपरस्कार जलसंपदा जलसंधारण आणि पाणी पूरवठा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नावे जल भूषण पूरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे राज्याच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेले जलसंस्कृतीचे जनक चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे दृष्काळमुक्तीसाठी त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक असून त्यांचं कार्य आणि संकल्पनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत विधी मंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात शंकरराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव करणारा प्रस्ताव मांडण्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे अभियान महाराष्ट्र यूवा कॉप्रेसतर्फे देशातील बेरोजगारीच्या प्रशाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी कालपासून स्वतंत्र अभियान सुरु करण्यात आलं असून राष्ट्रीय नागरिक नोंदणीप्रमाणेच राष्ट्रीय बेरोजगार नोंदणीची मागणी त्याद्वारे केली आहे राज्य युवा कॉप्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी काल मुंबईमध्ये ही माहिती दिली

प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली

यानिमित्त होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे उपस्थित राहणार आहेत बॉम्बे सेंपर्स दोनशे वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेणारा हा वत्तांत बॉम्बे सॅपर्सची द्विशतकी वाटचाल ही अत्यंत उज्ज्वल कामगिरीनं गौरवास्पद ठरलेली आहे स्वातंत्रपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही बॉम्बे इंजीनियरींग ग्रूपनं व्हिक्टोरिया क्रॉस परमवीर चक्र अशोक चक्र असे बहमान मिळवले आहेत त्याचबरोबर आपलं सर्वत्र हे ब्रीद सार्थ ठरवीत ग्रुपनं क्रीडाक्षेत्रात आणि साहसी कामगिरीमध्ये स्वतःची नाममुद्रा उमटवली आहे इथल्या जवान वीरांनी आत्तापर्यंत सातवेळा अर्जुन पुरस्कार दोनवेळा ध्यानचंद पुरस्कार आणि तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कारही मिळवलेला आहे आशियायी क्रीडास्पर्धा ऑलिंपिकपर्यंत तिरंगा फडकविलेल्या जवानाप्रमाणेच अंटारटिकावरील पहिली हिवाळी मोहीम दक्षिण धृवावरील पहिली मोहीम ग्लायडिंग स्काय डायव्हिंग एअर बलूनिंग या भारताच्या विशेष कामगिरीमधील यशाचे शिल्पकारही बॉम्बे सॅपर्सचेच आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्वा वार्डेसह पुण्याहन स्वाती महाळंक

वाशिम शहरातील श्रीमती मुलीबाई चरखा या इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांनी ऐकुया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मकरसंक्रांतीच्या सणामध्ये वाण म्हणून मातीच्या लहान भाड्याचा म्हणजेच स्गड्यांचा मान आहे संक्रातीच्या नंतर हे सुगडे अडगळीत जाते याच सुगड्यांचा वापर शाळेतील झाडांना उन्हाळ्यात पाणी देण्यासाठी श्रीमती मुलीबाई चरखा इंग्रजी शाळेतील हरित सेना करते संक्रातीनंतर विद्यार्थी ह्या सुगड्या गोळा करतात त्यांच्या खालच्या बाजूला छिद्र पाडुन त्यात कापसाची अथवा जून्या कपड़याची वात करून लावली जाते त्यानंतर त्या सुगडी मध्ये पाणी भरून झाडाच्या ब्र्डा जवळ ठेवल्या जाते

प्रताप जुदिष्ठर हाजरा असं या आरोपीचं नाव असून तो पश्चिम बंगालचा रहिवासी आहे दक्षिण चोवीस परगणा जिल्ह्यातील नैनपूर इथं या आठवड्याच्या प्रारंभी त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पथकातील अधिकाऱ्यांनी काल मुंबईत दिली मुंबईतील विशेष न्यायालयानं त्याला तीस तारखेपर्यंत राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत हेलीपॅड नांदेड राज्यात तालुक्याच्या ठिकाणी हेलीपॅड तयार करण्याचं काम प्रथम नांदेड जिल्ह्यात होणार असून माहूर किनवट देगलूर भोकर आणि मुखेड या पाच तालुक्यातील प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आले आहेत प्रत्येक तालुक्यात हेलिपेंड तयार करण्याचा निर्णय यापूर्वीच सामान्य प्रशासन विभागानं घेतला असून पहिल्या टप्यात नांदेड जिल्ह्यातील पाच तालुक्यांना प्राधान्य देण्याच्या सूचना जिल्ह्याचे संपर्कमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाला दिल्या आहेत

कर्जमक्ती जालना जालना जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपलं बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे

शिवभोजन सिंधदर्ग रत्नागिरी गरीब आणि गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात शिवभोजन योजनेचा सिंधुदर्ग जिल्हयातल्या प्रारंभ संपर्कमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हा मुख्यालयात होणार आहे यासाठी जिल्हा मुख्यालयातल्या दोन उपहारगृहांची निवड करण्यात आली आहे तर रत्नागिरीत रेल्वेस्थानक मंगला हॉटेल आणि जिल्हा शासकीय रुग्णालय या तीन ठिकाणी या योजनेतलं भोजन मिळणार आहे निधन उस्मानाबाद किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव प्रतापराव चालुक्य यांचं काल उमरगा इथं हृदयविकारानं निधन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर आज शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मुळज या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत

दोन्ही संघांमध्ये दुखापतीमुळे काही प्रमुख खेळाडूंना मात्र सामना खेळता येणार नाही अशी परिस्थिती आहे हवामान राज्यात काल बहुतांश ठिकाणी तापमानात काहीशी वाढ झाली